जखर्मीवर जवळच्याच रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत काहीजण अजुनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती आहे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी या दुर्घटनेबद्दल दुख व्यक्त केलं आहे

दरम्यान मुंबईतल्या चांदिवली परिसरात संघर्षनगर शिला रस्ता खचून मोठा खड्डा तयार झाला आहे मुंबई महापालिकेनं लागलीच हा परिसर ताब्यात घेतला आहे संभाव्य दूर्घटना टाळावी यासाठी आसपासच्या चिारतीतल्या नागरिकांनी त्वरीत घरं खाली करून सुरक्षित स्थळी जावं अशी सूचनाही पालिकेनं केली आहे मुंबईतच कुर्ला खिल्या क्रांतीनगर परिसरात पाणी साचल्यामुळे तिथे मिठी नदीला पूर येऊन कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी सुमारे एक हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे मुंबईतल्या मालाड ठाण्यातल्या कल्याण पुणे आंबेगाव आणि नाशिकच्या दुर्घटनांची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केलं दोषीवर कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

मुंबई प्ण्यासह काही भागात पावसामुळे झालेल्या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव सभापतींनी स्वीकारला मात्र यावर अल्पकालीन चर्चेला परवानगी त्यांनी दिली या चर्चेला सुरवात करताना मुंडे यांनी मुंबईच्या परिस्थितीला जबाबदार धरत शिवसेना भाजपावर टीका केली मुंबईत सुरु असलेल्या जोरदार पावसाचा फटका विमानसेवेलाही बसला आहे

या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीनं मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे

या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून राज्य सरकार तसंच मुंबई महानगर पालिकेनं सुट्टी जाहीर केली आहे मुंबई पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं आज बंद राहतील असं सरकारनं जाहीर केलं आहे

मुंबईतली उपनगरीय रेल्वेसेवा काल मध्यरात्रीनंतर काही काळ बंद ठेवली होती त्यानंतर काही मार्गावरची सेवा धीम्या गतीनं सुरु केली आहे

राज्य शासनाने आवश्यकता असेल तोपर्यंत चारा छावणी सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे चारा छावणी चालकांनी छावणी बंद करताना शेतकऱ्यांची संमती घ्यावी जिल्हा प्रशासनाकडुनही यासंदर्भात आढावा घेण्यात येईल आणि आवश्यकता असूनही विनासंमती बंद करण्यात आलेल्या छावण्यांवर कारवाई केली जाईल असं अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी स्पष्ट केलं आहे

प्राथमिक शिक्षण समीतीच्या सभापती पदी श्रावण फडतारे तर उपसभापतीपदी सचीन पाटील यांची निवड झाली